केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्री हरदीप सिंग प्री यांनी काल मुंबईत ही माहिती दिली नारछ्को अर्थात राष्ट्रीय गृहनिर्माण विकास परिषद या कार्यक्रमाद्वारा शहरातल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या अकुशल कामगारांना तसंच बर्षेजिगारांना व्यावसायिकांना आवश्यकतसुझार प्रशिक्षण देणार आहे

आशिया चषक क्रिक्टि स्पर्धेचा अंतिम सामना आज दुबई इथं भारत आणि बांगला दक्ष यांच्यात होणार आहा आ सामन्याचं धावतं समालोचन हिंदी आणि इंग्रजीत आकाशवाणीवरुन संध्याकाळी साडचार वाजता सुरु होईल

काही दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी असल्यानं पूण्यात बाणू दुथल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता तिथंच त्यांनी अखखा शास घत्तमा ब्र भिन्न आणि कुहू या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या होत्या